अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेनं केली व्याजदरात कपात कर्ज परतफेडीची म्दत वाढवायलाही परवानगी

सरकारवर टीका

रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज मुंबईत ही घोषणा केली बँकेच्या वित्तधोरण समितीची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते

सहा महिन्यात न भरलेले हप्ते एकत्र करुन वेगळ्या कर्जात रुपांतरित करता येतील

चाल् आर्थिक वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा दर उणे अर्थात शन्न्याच्या खाली राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे

भाव आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने आयात शुल्काचा फेरविचार करावा लागेल असं ते म्हणाले

अम्फान चक्रीवादळानंतर प्नर्वसन कामासाठी केंद्र सरकारकड्रन पश्चिम बंगालला एक हजार कोटी रूपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे त्यांनी आज पश्चिम बंगालच्या वादळग्रस्त भागाची हवाई पाहणी केली

चक्रीवादळात मृत्य्म्खी पडलेल्यांच्या क्ट्ंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली

एकाच वेळी देशातल्या सर्व कम्य्निटी रेडिओ केंद्रावर हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल ही चर्चा हिंदी आणि इंग्रजी या दोन विभागांत प्रसारित केली जाईल

प्रथमच केंद्रीय मंत्री कम्य्निटी रेडिओ केंद्रांच्या श्रोत्यांना एकाच वेळी संबोधित करणार आहेत या संवादादरम्यान ते कम्य्निटी रेडिओ केंद्रांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही देतील

अमरावती जिल्हा कोविड रूग्णालयातून काल सायंकाळपासून सातजणांना स्टी देण्यात आली असून त्यात पाच महिला आणि दोन प्रुषांचा समावेश आहे

दरम्यान अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल पाटीप्रा येथील तीस वर्षे य्वकाचा जिल्हा रुग्णालयात रुग्णालयात उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला

आरोग्य यंत्रणेमधे एवढी मोठी झेप घेताना भारतीय वैज्ञानिक तंत्रज्ञ आरोग्य सेवक आणि प्रशासकीय यंत्रणेनंही मोठं आव्हान पेलल्याचं या पत्रकात म्हटलं आहे

म्ंबईत पक्षाच्या म्ख्यालयासमोर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली राज्यात इतरत्रही पक्षकार्यकर्त्यांनी निदर्शनं केली

भाजपाच्या माझं अंगण माझं रणांगण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते कोरोना विषाणू प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीम्ळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारनं कोणत्याही प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत अशी टीका फडणवीस यांनी केली खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत नाही कापूस खरेदी फक्त भारतीय कापूस परिषदेकडूनच स्रू आहे राज्य सरकारी यंत्रणा कापूस खरेदी करत नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं कोल्हापूर इथं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं कोरोना प्रादर्भावावरच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सर्व यंत्रणांशी समन्वय साधणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी सांगितलं औरंगाबाद इथं खासदार भागवत कराड आमदार अतूल सावे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं परभणीत आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला नांदेड ध्ळे आणि लातूर जिल्ह्यातही भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेउन आंदोलनात सहभाग नोंदवला राज्यातल्या शेतकऱ्यांकरता शिवसेना प्रम्ख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे विशेष योजना तयार होत असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भूसे यांनी दिली आहे ते आज ठाण्यात जिल्ह्याच्या खरीपपूर्व आढावा बैठकीत बोलत होते यंदा शेतीची उत्पादनक्षमता वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले

शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांचा प्रवठा वेळच्यावेळी आणि प्रेशा प्रमाणात झाला पाहिजे असं त्यांनी जिल्हा प्रशासनाला बजावलं त्याचप्रमाणे पीक कर्जाचं वाटप करताना कोणीही शेतकरी वंचित राह नये याकडे लक्ष द्यायला सांगितलं

नागप्रच्या अखिल भारतीय आयर्विज्ञान संस्थान निदेशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर जनरल डॉ विभा दत्ता यांनी यासंदर्भात पत्रादवारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेने यासाठी केलेले प्रयत्न आणि पाठप्रावा केला होता

विलगीकरण कक्ष आणि सर्वसाधारण कक्ष दोन्हीला सरकारी दर लागू राहतील

रायगड जिल्ह्यात रोहानजिक घाटाव औदयोगिक वसाहतीतल्या रोहा डायकेम या कंपनीत काल संध्याकाळी साडेसहाच्या स्माराला मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्यानं परिसरात घबराट निर्माण झाली होती स्टोरेज टँकमधून ही वायू गळती झाल्याचं सांगितलं जातं

कोरोंना महामारी आणि लॉक डाऊन च्या काळात विदर्भातील तापमानातही सातत्याने वाढ होत आहे विदर्भाच्या बहतांश भागांमध्ये उष्णतेची लाट आली आहे